दहशतवाद आणि वातावरणीय बदल ही मानवतेच्या समोरील दोन मोठी आव्हानं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

दहशतवाद आणि वातावरणीय बदल ही मानवतेच्या समोरील दोन मोठी आव्हानं असून महात्मा गांधींच्या जीवनदर्शन आणि सिद्धांतात या समस्यांवर उपाय अस्तित्वात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दक्षिण कोरियातील सेऊल इथं योनसेई विद्यापीठ परिसरात महात्मा गांधींच्या प्रतिमेचं अनावरण केल्यानंतर ते आज बोलत होते यावेळी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मूल जे इन उपस्थित होते

संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव बान की मून यांनी यावेळी बोलताना जागतिक शांतता वातावरणीय बदल आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी पंतप्रधान मोदी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचं कौतुक केलं भारत संधी उपलब्ध करून देणारा देश म्हणून वेगानं विकसित होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आज भारत कोरिया व्यापार बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते

भारतात मागील चार वर्षात सुमारे अडीचशे अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे भारत दक्षिण कोरियाकडं आपला खरा आर्थिक सहकारी या दृष्टीनं पाहत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले पंतप्रधानांनी दक्षिण कोरियाच्या आपल्या दोन दिवसीय भेटीच्या आजच्या पहिल्या दिवशी भारत कोरिया स्टार्टअप हबचं उद्घाटन केलं

ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी एपवर नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गृहमंत्रालयानं केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दल सीएसपीएफच्या सर्व कर्मचाऱ्यांना हवाई वाहतुकीसाठी मान्यता दिली आहे ही मान्यता दिल्ली श्रीनगर श्रीनगर दिल्ली जम्मू श्रीनगर आणि श्रीनगर जम्मू या मार्गावरील हवाई वाहतुकीसाठी देण्यात आली आहे

यापूर्वी अशी मान्यता नसलेल्या कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल आणि एएसआय दर्जाच्या जवानांचा यात समावेश आहे कर्तव्य बजावताना किंवा सुटीवर असताना किंवा जम्मू आणि काश्मीरहून घरी जात असताना किंवा घरून कर्तव्यावर परतत असताना जवानांना या योजनेचा लाभ घेता येईल सर्वोच्च न्यायालयानं राफेल प्रकरणी आपल्या निर्णयांचा आढावा घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी घेण्यास मंजूरी दिली आहे

यात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिव्हा आणि अरूण शौरी तसंच वकील प्रशांत भूषण यांच्या याचिकांचा समावेश आहे

सव प्रस्कार विजेत्यांना अकादमीकडून स्मीर्ताचन्ह सन्मानपत्र आर्ण रोख रक्कम दिली जाते

आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन सर्वत्र साजरा करण्यात येत आहे

चालू वर्ष हे देशी भाषांचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरं करण्यात येत असून या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची मध्यवर्ती संकल्पना देशी भाषा या विकास शांतता आणि समेट घडवून आणणारा घटक अशी आहे

प्रत्येक जिल्ह्यामध्ये परक्षेचं र्चित्रिकरण पथकादवारे करण्यात येत आहे

उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता सुप्रसिद्ध नाट्य लेखक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापौर नंदा जिचकार तसंच संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार प्रामुख्यानं उपस्थित राहतील

यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे तसंच पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत संमेलनातील नियोजित सत्रं रेशिमबाग मैदानातील दिवंगत पुरूषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर पार पडतील अशी माहिती अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ प्रसाद कांबळी यांनी दिली यासंबंधी अधिक माहिती देत आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे निमंत्रक आणि प्रमुख कार्यवाह नरेश गडेकर

आगामी लोकसभा निवडणूक सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी भंडारा जिल्हा प्रशासनानं सव तयारो केलों असून मतदार यादोच्या पुनरोक्षणाचं काम सातत्यानं सुरु आहे

निवडणुकांची घोषणा होईपयत मतदार नांदणी सुरु राहणार असून निवडणूक पारदशकपणे करण्यासाठीं प्रशासनानं तयारीं पूण केल्याचं जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितलं